पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत आर्थिक मदतीचा आठवा हप्ता आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते द्रर दृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर हेही उपस्थित होते

कोरोना संकटाच्या काळातही देशातल्या बळीराजानं अन्न धान्याचे आणि फळ पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते अनेक राज्यांनी लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढल्या आहेत मात्र परदेशी लस उत्पादक कंपन्या प्रत्येक राज्याला वेगवेगळे दर देत आहेत याबाबतचं राष्ट्रीय धोरण ठरवलं गेलं तर त्याचा राज्यांना फायदा होऊ शकेल असं टोपे म्हणाले

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र पाठवले होते

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा अरक्षणाबाबत केंद्राच्या निर्णायाचं स्वागत केलं असून राज्य सरकार मात्र आपली जबाबदारी झटक् शकत अशी प्रतिक्रिया नागप्रात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली

अकोलाइथल्यापोलिसनिरीक्षकानेहाआरोपकेलाअसून त्याविरोधातपरमबीरसिंगयांनीउच्चन्यायालयातयाचिकादाखलकेली यायाचिकेलाउत्तरदाखलकरण्यासाठीराज्यसरकारलाएकाआठवड्याचीम्दतद्यावी तोपर्यंतअटकेसारखीकोणतीहीकठोरकारवाईहोणारनाही असंराज्यसरकारच्यावकीलांनीसांगितलं

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईदनं होत आहे यंदा सलग द्सऱ्या वर्षी कोरोना संकटामुळं हा सण म्स्लीम बांधव साधेपणानं घरातच साजरा करत आहेत त्याम्ळे नमाज पठणासाठी एकत्र न येता घरातच नमाज पठण करण्यात आलं ईदनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील म्स्लीम बांधवाना श्भेच्छा दिल्या आहेत आज साजऱ्या होत असलेल्या अक्षय तृतीया भगवान परश्राम जयंती आणि बसवेश्वर जयंती निमित्त देखील पंतप्रधानांनी जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्ख्यमंत्री उदधव ठाकरे आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या नागरिकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत

ड्राईव्ह इन लसीकरण आज स्थानिक सीताबर्डी येथे ग्लोकल मॉलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतज्येश्ठ नागरिकासाठी ड्राईव्ह इन लसीकरण सुरु करण्यात आले याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आय्क्त बी राधाकृष्णन उपस्थित होते

याप्रसंगी गडकरी यांनी जेष्ठ नागरिकांना प्ष्पग्च्छ देऊन त्यांचे स्वागतही केले

यांचे वितरण महाराष्ट्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी स्द्धा होणार असून इंजेक्शनच्या उपलब्धतेम्ळे या इंजेक्शनच्या काळाबाजाराला आळा बसणार असल्याचे सांगितले

हा राज्य सरकारचा विदर्भाबाबत केलेला दुजाभाव नाही काय असा प्रश्न उपस्थित करत करोनाच्या बाबतीत राज्य सरकार सातत्याने विदर्भावर अन्याय करत राजकारण करत असल्याचा आरोप भाजपा शहर अध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी केला

चंद्रपूर शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे

मिशन ऑक्सिजन राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर उदयोगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पद्वाकार घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी द्रदृश्य प्रणालीव्दारे उदघाटन केले